मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यात मुंबईसह अनेक ठिकाणी जागरण गोंधळ आंदोलन मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या अनेक भागात आजही पावसाचा जोर कायम आहे येत्या चोवीस तासात पुणे आणि सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा खोरा हवामान विभागानं दिला आहे मुंबई रायगड पालघर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा शिरा देण्यात आला आहे सुमारे आठवडाभरापासून सुरू असलेल्या या पावसामुळे जलाशयांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे मुंबई महानगर प्रदेशात अनेक ठिकाणी कालपासून अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत पालघर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असून आज देखील सकाळपासून चांगला पाऊस बरसत आहे

रायगड जिल्ह्यात अधून मधून पावसाच्या सरी चालू आहेत जिल्ह्यातील सर्व नद्यांची पाणी पातळी ज्ञारा पातळीपेक्षा खाली आहेत सलग तीन दिवसांच्या संततधार यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातल्या पावसाचा जोर ओसरला आहे

कोयना धरणातून पाणी सोडल्यामुळे सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे याशिवाय जिल्ह्यातल्या धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होत आहे

कोल्हापूर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरूच आहे धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे त्यामुळे कोल्हापूरला पुन्हा पुराचा धोका वाढला आहे कोल्हापूर शहरातल्या काही भागात पुराचं पाणी रस्त्यावर आलं आहे

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची आज पुन्हा कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याबरोबर चर्चा करून अलमट्टीतून आणखी विसर्ग वाढवण्याची मागणी केली आहे

नदी पात्र दुथड़ी वाहत असून पाटण कराड आणि सांगली जिल्ह्यातील काही भागात प्रस्थिति निर्माण झाली आहे

पूणीिहराला पाणीपूरवठा करणाऱ्या चारही धरणात ऐशी टक्के पाणीसाठा झाला असून पावसाची संततधार सुरू राहिल्यास ब्धवार पर्यत चारही धरणे शंभर टक्के भरतील अशी पाटबंधारा विभागाचे अभिंयता वामन भालेराव यांनी दिली सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आज सकाळ पासुनच ढगाळ वातावरण होते सकाळी जिल्ह्यातील अनेक भागात हलका पाऊस पडला

मराठवाड्यात अनेक भागात आजही पावसाची संततधार सुरू आहे सुमारे आठवडाभरापासून सुरू असलेल्या या पावसामुळे जलाशयांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे हिंगोली जिल्ह्यात औंढा तालुक्यातल्या मध्मती नदीला पूर आला आहे तर कयाधू नदीच्या पाणी पात्रातही मोठी वाढ झाली आहे

पाच दिवसांपासून सुरु असलेल्या या पावसामुळे काही भागात पिकांमध्ये पाणी साचलं असून शेतीची कामे ठप्प झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे नांदड्वजिल्ह्यातही सततच्या पावसामुळे हिमायतनगर माहूर किनवट भोकर या तालुक्यातल्या नदी नाल्यांना पूर आले आहेत वाशिम जिल्ह्यात अधून मधून रिमझिम पाऊस सुरु आहे गडचिरोली जिल्ह्यात पावसानं विश्रांती धेतली असली तरी भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीचा पूर मात्र कायम आहे पर्लकोटा नदीच्या पुराचे पाणी काल भामरागड गावात शिरले होते गावातील आणि पुलावरील पाणी हळूहळू कमी होत आहे मात्र सध्यातरी भामरागड आलापल्ली मार्ग बंद असून त्या परिसरातील शंभर गावांचा संपर्क तुटला आहे सिरोंचा तालुक्यातल्या सोमनपल्ली नाल्याला पूर आल्याने असरअली सोमनपल्ली हा मार्ग बंद आहे कंबलपेठ नाल्याचा पूर ओसरल्याने जाफ्राबाद मार्ग तसंच गडअहेरी नाल्याचा पूर ओसरल्यानं अहेरी गडअहेरी मार्ग सुरु झाला आहे पावसानं सध्या विश्रांती धेतली असली तरी अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी कोसळत आहेत सोलापूरमध्ये आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे दूध दर वाढीसाठी आंदोलन करण्यात आलं

कोविडमुळे राज्यातल्या दूधविक्रीवर विपरीत परिणाम झाला असून शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची आवश्यकता असल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे दरम्यान दुध दराच्या प्रशावर भाजपाच्या वतीनं सांगली जिल्ह्याच्या आटपाडी छिं आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा एनईईटी तसंच जेईई या दोन्ही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेण्याचा मार्ग खुला झाला आहे या परीक्षांवर आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या मुंबईतल्या निवासस्थानी कार्यरत असलेल्या चार कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली या चौघांमध्ये एक स्वयंपाकी दोन सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे या पार्श्वभूमीवर पवार यांचीही कोरोना विषाणू संसर्ग चाचणी करण्यात आली असून त्यांना संसर्ग झालेला नसल्याचं या चाचणी अहवालातून स्पष्ट झालं असल्याचं टोपे यांनी सांगितलं

परभणी जिल्ह्यात काल चाळीस रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत